चौघा दोषींपैकी तिघांचे अद्याप माफीचे पर्याय खुले असल्यानं फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी अशा आशयाची याचिका दोषींच्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे या चौघांना परवा एक फेब्रवारीला फासावर चढवण्यात येणार आहे त्यासाठीचं डेथ वॉरंट मृत्यूनिर्देश ही जारी करण्यात आले आहेत

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला नवी दिल्लीत प्रारंभ झाला आहे काँग्रेस नेता गुलामनबी आझाद राष्टवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक नेते या बैठकीला उपस्थित आहेत

औरंगाबाद इथं महावितरण प्रादेशिक कार्यालय तसंच महावितरण परिमंडल कार्यालयात अधिक्षक अभियंता उदयपाल गाणार सहायक महाव्यवस्थापक चेतन वाघ यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटं मौन राखून आदरांजली अर्पण केली आकाशवाणी औरंगाबाद केंद्रातही केंद्र उप निदेशक जयंत कागलकर यांच्यासह सर्व विभागातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटं मौन पाळून हुतात्म्यांना अभिवादन केलं

महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे बाधित झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही

या खात्यांमधले व्यवहार ग्राहकांच्या घोषित उत्पन्नाशी विसंगत असल्याचं आरबीआयच्या पत्रकात म्हटल आहे

काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर दिछी इथं निवडणूक काळात आचार संहितेच उल्लंघन केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती निवडणूक आयोगानं सिंह यांना उद्यापर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे

विभागीय आयुक्त कार्यालयात होत असलेल्या या बैठकीला औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे रोजगार हमी मंत्री संदिपान भ्मरे यांच्यासह लोकप्रतिनिधी तसंच अधिकारी उपस्थित आहेत दरम्यान या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत उभारल्या जात असलेल्या ऑरिक सिटीच्या कामकाजाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला

लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मीना यांनी सांगितलं

यानिमित्तानं आज पैठण इथं नागघाटावर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचं पठण कीर्तन भजन आदी कार्यक्रमात नागरिक भक्तिभावानं सहभागी झाले

तसेच इतर गाडयांचे मार्ग बदलण्यात आले असून त्या रेल्वे गाड्या दौंड कुर्डवाडी मार्गाने धावणार आहे